राष्ट्रपती संदेश विश्वशांती आणि विश्वकल्याणाचं मूल्य ही भारतानं जगाला दिलेली एक अमुल्य भेट आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल केलं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी भारताच्या प्राचीन परंपरांचा गौरवपूर्ण उल्लेख केला बौद्धिक अध्यात्मिक आणि लोककल्याणाच्या क्षेत्रात भारताकडे जगाला देण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि कोरोनाच्या जागतिक संकटाच्या या काळात मानवतेच्या भल्यासाठी भारताला अग्रणी भूमिका घ्यावी लागेल असं ते म्हणाले

कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजना डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी स्वच्छता कर्मचारी आवश्यक सेवा पुरवठादार अशा सर्व कोविड योध्यांची कामगिरी या काळात देशातल्या लोकांनी दाखवलेलं धैर्य जबाबदारीची वर्तणूक या सर्व बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करत कोरोनाच्या संकटावर आपण निश्वित विजय मिळवू असा विश्वास राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात व्यक्त केला आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत भारत जागतिक अर्थ व्यवस्थेतही आपल योगदान देईल असं ते म्हणाले टाळेबंदीनंतर देशातल्या सर्व गरीब गरजूंसाठी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या विविध योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नमूद केलं नवीन शैक्षणिक धोरण प्रतिभा संपन्न समर्थ युवा पिढी घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

गल्वान खोऱ्यात आपल्या वीर जवानांनी दिलेलं बलिदान देश कधीही विसरणार नाही असं ते म्हणाले

या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून होणार असल्यानं आजचं मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र सकाळी साडेनऊ वाजता प्रसारित होईल

चार हजारपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक लाल ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तैनात करण्यात आले आहेत

त्यांचं प्ण्यस्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघरमधल्या हुतात्मा स्तंभ इथं काल त्यांना आदरांजली वाहण्यात आली

रेल्वेनं काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे कळवलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

मध्य रेल्वेकडे विशेष गाड्यांच वेळापत्रकही तयार होतं तस राज्य शासनाला कळवलंही होत पण त्यांच्याकडून अजून होकार आला नाही असं रेल्वेने ग्रुवारी जाहीर करताचशुक्रवारी राज्य शासनानं विशेष रेल्वे गाड्या सोडण्यास परवानगी दिली

आता आजपासून सुरू होणार्या या सर्व गाड्या मुंबईहून सुटतील काही गाड्या सावंतवाडीपर्यंत काही कडाळपर्यंत तर काही रत्नागिरीपर्यंत धावणार आहेत या गाड्यांचे सर्व डबे आरक्षित असतील

आरक्षण आजपासूनच सूरू होणार आहे त्यामुळे घाई करावी लागेल आणि गावी जाताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणंही बंधनकारक आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पूणे वैद्यकिय राज्यात दंतवैद्यक पदवीच्या तसंच वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे परीक्षा केंद्रांमधे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाऊन या परीक्षा द्यायला विरोध करणा या जनहित याचिकेची सुनावणी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालच्या पिठानं काल केली नक्षल गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात कोठी इथं काल किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर नक्षल्यांनी गोळ्या झाडल्या यात दुष्यंत नंदेश्वर हा पोलीस जवान शहीद झाला असून दिनेश भोसले हा जवान जखमी झाला आहे

बँकेच्या केंद्रीय मंडळाची काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली

राजस्थान राजस्थानात अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारनं काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने जिंकला

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेनं केलेल्या या कलात्मक कामगिरीचा हा वृत्तांत

संपूर्ण शहरात नवीन पाईपलाईनचं जाळं निर्माण करण्यात येत असून विविध भागात पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत या टाक्यांना पारंपरिक पद्धतीने रंग न देता कल्पकतेने रंगवून मनपाने चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्व जपण्याचा प्रयत्न केला आहे या टाक्यांवर चंद्रपूर शहरातील गोंडकालीन इतिहास चितारला आहे प्राचीन हेमाडपंती मंदिरांची चित्रं काढली आहेत चंद्रपुरातलं समृद्ध वन्यजीवन या टाक्यांवर साकारलं आहे चंद्रपुरातली कुस्तीची परंपरा या चित्रांतून उलगडते आणि काही पारंपरिक खेळांचीही ओळख होते पाण्याची बचत आणि त्याचा योग्य वापर या बाबत लोकजागर करणारी चित्रंही या टाक्यांवर आहेत आता या पाण्याच्या टाक्याही त्यामुळे शहरातल्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी चंद्रपूरहून मंगेश बेले यांच्यासह दीपा भंडारे पुणे

पुणे विमानतळ हा भारतीय वायुसेनेच्या अखत्यारित असल्याने वायुसेनेला धावपड्यांची द्रुस्ती करायची आहे म्हणून रात्रीच्या वेळी विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे

नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी कालही धोक्याच्या खुणेवरून वाहत होती

गडचिरोली जिल्ह्यात ताडगावनजीकच्या नाल्याला पूर आल्यानं आलापल्ली भामरागड तसंच वट्रा नाल्याला पूर आल्यानं अहेरी बेजूरपल्ली हे मार्ग बंद झाले आहेत

नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम असून त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होऊ लागल्याने दारणासह चार धरणांतून काही प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे हवामान राज्यातला पावसाचा जोर आज आणखी वाढण्याची शक्यता आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातीळ सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार